लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत फणी हे चक्रीवादळ निर्माण होण्याचा हवामान विभागाचा इशारा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपेल

आजच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोचण्याची संधी राजकीय पक्षांचे नेते घेत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशात कनौज हरदोई आणि सीतापुरमधे प्रचार सभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या सभा आज झारखंडमधे पलामू धिं तसंच ओदिशात मयूरभंज आणि जाजपुर धिं होणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी आज अमेठी आणि रायबरेलीमधे सभा घेणार असून काँप्रेस महासचिव प्रियंका गांधीही उत्तरप्रदेशात उन्नाव आणि बाराबंकीमधे प्रचार करणार आहेत बसपा अध्यक्ष मायावती यांची सभा मध्यप्रदेशात रेवा धिं होणार आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला ते वाराणसीतून दूस यांदा निवडणूक लढवत आहेत त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेशात प्रचारसभा घेतल्या आदिवासींकरता फलोद्यान सिंचन आणि मत्स्यव्यवसायाच्या नवीन योजना तयार करण्याचं आबासन देऊन ते म्हणाले की पशुपालन करणाऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डाचा लाभ देण्यात येईल

अमित शहा यांची काल जोधपुर आणि जालोर इथं सभा झाली काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमधे राजद नेते तेजस्वी यादव यांच्या समवेत समस्तीपूर इथं सभा घेतली मतदारांनी सजगपणे मतदान करावं असं आवाहन गांधी यांनी केलं त्यांनी ओदिशात बालासोर इथंही सभा घेतली सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्ष मायावती यांनी काल उत्तर प्रदेशात जलौन इथं सभा घेतली काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी राफेल विमान प्रकरण तसंच उद्योजक घरण्यांना दिलेल्या कर्ज माफीबाबत केलेली चुकीची टीका आता हवेत विरली असून राहूल गांधी आता निराश झाले आहेत असं मत केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल स्वतःच्या फायदासाठी काँग्रेसचा वापर करत असल्याचं लक्षात न घेता राहूल गांधी यांनी आम आदमी पार्टीला दिल्लीतील चार जागांचा प्रस्ताव दिला यावरुनच राहूल गांधी किती नैराशात गेले आहेत हे लक्षात येतं असं जेटली यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेसनं राज ठाकरे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी सहभागी करुन घेतलं आहे परंतू असे प्रयत्न उत्तर प्रदेश बिहार तसंच अन्य उत्तरेकडील राज्यात असफल झाले आहेत याचा त्यांनी विचारही केला नाही असं जेटली म्हणाले

असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणूकीसाठी सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता

संजय सिंह यांच्यासारख्या दिग्गज उमेदवारांचं भवितव्य या टप्प्यात पणाला लागणार आहे

उत्तर प्रदेश सरकारनं गेल्या वर्षी याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची सुचना केली होती देवरिया बरेली लक्ष्मीगंज हरदोई रामकोला चित्तौनी आणि बाराबंकी शिल्या सात बंद साखर कारखान्यांमधल्या खरेदीमधेही घोटाळा झाला असून याप्रकरणाची चौकशी करण्याची शिफारसही सरकारनं केली आहे उत्तर प्रदेश राज्य साखर महामंडळाच्या कारखान्याच्या खरेदी प्रकरणी बनावट कागदपत्र सादर केल्यावरुन सात जणांवरही सीबीआयनं तक्रार दाखल केली आहे याप्रकरणात कोणत्याही राजकीय नेता अथवा सरकारी अधिका याचं नाव नसून लखनौ पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत पश्चिम बंगालमधे विविध ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात राष्ट्रीय मानवंधिकार आयोगानं पोलीस महासंचालकांवर नोटीस बजावली आहे राज्यात विविध ठिकाणी झालेल्या घटनांमधे वकील तसंच सरकारी कर्मचारी जखमी झाले होते प्रसार माध्यमांमधे दाखवलेल्या वृत्तावरुन आयोगानं ही नोटीस बजावली असून येत्या चार आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत फणी हे चक्रीवादळ निर्माण होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे हे वादळ वायव्येकडे सरकेल अशी माहिती चेन्नईमधल्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ बालचंद्रन यांनी दिली आहे

हे वादळ मंगळवारी चेन्नईच्या उत्तर किनारपट्टीला धडक देईल असा अंदाज आहे संभाव्य वादळाच्या पार्बभूमीवर तमीळनाडू आणि आंध्र प्रदेशातल्या मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये तसंच जे याआधी गेले आहेत त्यांनी किनाऱ्यावर परतावं असं आवाहन करण्यात आलं आहे जम्मू काश्मीमध्ये श्रीनगरच्या छानपोरा पोलीस चौकीवर काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारांसाठी तातडीनं स्थानिक रुग्णालायात दाखल केलं आहे अचानक अंदाधुंद गोळीबार हल्लेखोर पसार झाल्याची माहिती सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली दरम्यान अल उमर मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे

काल नीरव मोदी वेस्ट मिनस्टर दंडाधिकारा यांच्या न्यायालयात व्हिडीओ लिंकद्वारे हजर झाला

त्यानंतर नीरव मोदीला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहवं लागणार आहे

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना हटवण्यासाठी दबाव वाढण्याच्यादृष्टीनं अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे परराष्ट्रमंत्री जोर्ज अरेझा यांच्यावर निर्बंध घातले आहे मादुरो यांचं सरकार अवधिपद्धतीनं तिथल्या नागरिकांची संपत्ती मानवता आणि लोकशाही हक्कांची पायमल्ली करत असून ते कदापी सहन केलं जाणार नाही असं अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन नूषीन यांनी म्हटलं आहे अरेझा यांची अमेरिकेतली मालमत्ता गोठवण्यात यावी यासाठीच्या सूचनाही नूचीन यांनी दिल्या आहेत

कफ्रानबेल शहरात एका बालकांसह तीन नागरिकांचा तर तलहवाश शहरात एका बालिकेसह सात जणांचा मृत्यु झाल्याचं संस्थेचे प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी सांगितलं कझाकिस्तान श्रे दोन दिवसापूर्वीच सिरीयातील युद्ध समाप्त करण्याबाबत चर्चा झाली होती संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शस्त्र व्यापाराशी संबधित कराराचं अमेरिका पालन करणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डॉनाल्ड ट्रंप यांनी जाहीर केलं आहे हा करार दिशाभूल करणारा तसंच अमेरिकेच्या स्वायत्ततेवर अंतिक्रमण करणारा असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं आहे